त्यातशौर्यपुरस्कारासाठीनंदेडच्याकामेश्वरवाघमारेयाची तरक्रीडापुरस्कारासाठीमुंबईच्याकाम्याकार्तिकेयनचीनिवडझालीआहे संशोधनक्षेत्रातल्यापुरस्कारासाठीजळगावचीअर्चितापाटिल सोनितसिसोलेकर आणिनागप्रचाश्रीनभअग्रवालयातिघांचीनिवडझालीआहे प्रधानमंत्रीराष्ट्रीयबालपुरस्कारांअंतर्गतदरवर्षीविविधक्षेत्रातकेलेल्याविशेषकामाबद्द लपुरस्कारदिलेजातात राष्ट्रीयबालपुरस्कारविजेत्याबालकांनीकोरोनाच्याकाळातहीआपल्याल्याअद्धूतक्षमतांचावापरकेलाअशाशब्दातप्रधानमंत्रीनरेंद्रमो दीयांनीप्रधानमंत्रीराष्ट्रीयबालपुरस्कारविजेत्यांच्याकामगिरीचंकौतुककेलंआहे मोदीयांनीआजयापुरस्कारविजेत्यांशीसंवादसाधला कोणत्याहीकल्पनेलायोग्यकृतीचीजोडमिळालीकीत्यातूनकाहीतरीमोठंआणिप्रभावीघडूशकतं याचंउत्तमउदाहरणयापुरस्कारांमधेदिसतंअसंतेम्हणाले

प्रत्येकभारतीयांनीआपल्यालामिळालेल्यामौल्यवानमतदानअधिकाराचाआदरकेलापाहिजे असंआवाहनराष्ट्रपतीरामनाथकोविंदयांनीआजराष्ट्रीयमतदारदिनाच्यादिवशीव्हिडीओकॉन्फरंसिंगच्यामाध्यामातूनदेशवासीयांनाकेलं मोठ्यासंघर्षानंतरआपल्यालामतदानाचाअधिकारमिळालाआहे

काहीलोकांनाअजूनहीयाचंमुल्यकळालंनसल्याचीखंतत्यांनीव्यक्तकेली

यावेळीडिजिटलमतदारओळखपत्राचंअनावरणत्यांच्याहस्तेकरण्यातआलं राष्ट्रीयमतदारदिनानिमित्तप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीनिवडणूकआयोगालाशुभेच्छादिल्याआहेत निवडणूकआयोगानंआपल्यालोकशाहीमूल्यांनासुदृढकेलं तसंचउत्तमप्रकारेनिवडणुकांचंआयोजनदेखीलकेलं मतदारनोंदणीविषयीविशेषतःयुवकांमध्येजागृतीनिर्माणकरण्याचाहादिवसअसल्याचंप्रधानमंत्र्यांनीम्हटलंआहे

गोंदियाजिल्ह्यातकेशोरीपोलीसठाण्याअंतर्गतयेणाऱ्याउमरपायलीगावाच्याजंगलातनक्षलवाद्यांनीघातपातघडवूनआणण्यासाठीजंग लातपेरूनठेवलेलंनक्षलसाहित्यशोधूनपोलिसांनीतेजप्तकेलंआहे

सांगलीकृषीउत्पन्नबाजारसमितीआवारातयावर्षीच्याहंगामातल्यानवीनहळदीचेसौदेआजसुरूझाले

त्यालानागरिकआणिपोलिसांच्यासतर्कतेमुळेनांद्राशहरातपकडण्यातआलं

नाशिकजिल्ह्यातथंडीचाकडाकापुन्हावाढलाआहे

त्यानंतरमात्रथंडीकमीझालीहोती मात्रआतागेल्याकाहीदिवसांपासूनपारापुन्हाघसरूलागलाआहे